सीमाभागात पायाभूत सुविधांचा विकास सरकार पूर्ण ताकदीनं करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं अटल बोगद्याचं उदघाटन केल्यानंतर बोलत होते जगातल्या सर्वात लांब अशा या महामार्ग बोगद्याचं बांधकाम सीमा रस्ते संस्थेनं केलं आहे

माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ रोहतांग बोगद्याचं नामकरण अटल बोगदा करण्यात आलं आहे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर अर्थ राज्यमंत्री अन्राग सिंग ठाकूर संय्क्त संरक्षण दल प्रम्ख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रम्ख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते दरम्यान काँग्रेस सरकारनं देशाच्या स्रक्षेबाबत तडजोड केल्याचा आरोप करत देशाच्या स्रक्षेलाच आपल्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे नुकत्याच मंजूर झालेल्या कृषी कायदयांना कृषी समूदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असुन केवळ पंजाब वगळता देशाच्या इतर भागात निदर्शनं झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर गोव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते शिरोमणी अकाली दल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या राजकीय हेतूंमुळेच पंजाबात ही निदर्शनं झाल्याचा आरोप त्यांनीं केला प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून द्यायचा मोदी सरकारचा उददेश असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना स्वाभिमान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याची टीका जावडेकर यांनी यावेळी केली

या संदर्भात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्याला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं ही सूट दिल्यानं मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे याम्ळे बँकांमधले ठेवीदार तसंच बँकांच्या भांडवलावर त्याचे विपरित परिणाम होतील ही बाब देशाच्या अर्थकारणाच्या व्यापक हिताच्यादृष्टीनं हिताची ठरणार नाही असंही केंद्र सरकारनं आपल्या प्रतिज्ञापत्रकात म्हटलं असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे आरोग्य सेवा संचालनालयानं जुलै महिन्यात याबाबत प्रवणी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता

या निधीतून रेमेडेसीवियर आरटी पीसीआर किट अँटीजन किट आणि जम्बो ऑक्सिजनसह विविध प्रकारची औषधं उपलब्ध केली जाणार आहेत मुखपट्या अर्थात मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांविरोधात मुंबई महानगर पालिकेनं कठोर कारवाई करत साठ लाखांहन अधिकचा दंड वसुल केला आहे तसंच रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरोधात कारवाई करत एक लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे कांदिवली परिसरात सर्वाधिक दंडात्मक कारवाई केल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं

त्यामुळे अशा रुग्णांच्या सम्पदेशनासाठी पूणे इथं सम्पदेशन केंद्र सुरू करण्याचं प्रशासनानं ठरवलं आहे प्णे आणि पिंपरी चिंचवड इथं पाच केंद्र सुरू केली जाणार आहेत या केंद्रात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे

स्वच्छता ही सेवा या उपक्रमाअंतर्गत भारतीय नौदलाच्या आय

एस शिवाजीच्या वतीनं आजोजित पंधरवड्याची काल सांगता झाली या काळात आय एन एस

याअंतर्गत द्कानदार संरक्षक कर्मचारी तसंच सामान्य नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट आणि विलगीकर एकदाच वापरता येण्यासारख्या प्लास्टिकचा वापर थांबवणं प्लास्टिक कचऱ्याची व्लिहेवाट आणि प्नर्वापर आपल्या परिसरातल्या जैवविवधतेचं जतन संवर्धन याविषयी माहिती देण्यात आली याशिवाय विविध ऑनलाईन स्पर्धा तसंच वक्षारोपण मोहीमेचंही यानिमीतानं आयोजन करण्यात आलं होतं

भंडारा जिल्ह्यात काल चोवीस रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत

ज्येष्ठ विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक प्रष्पा भावे यांचं दीर्घ आजारानं रात्री साडेबारा वाजता निधन झालं

आज सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतल्या विद्युतदाहिनीत कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुदध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे अशा शब्दात उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रदधांजली वाहिली विदयार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पृष्पाताईंचा संपर्क होता संय्क्त महाराष्ट्र आंदोलन गोवाम्क्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता स्वातंत्र्योतर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मुणाल गोरे यांच्यासमवेत प्ष्पाताई हिरिरीने सहभागी झाल्या होत्या मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात प्ष्पाताई अग्रभागी होत्या स्त्रीवादी चळवळींची पाठराखण करणाऱ्या प्ष्पाताईनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या थोर स्वातंत्र सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांची जयंती आज विधान भवनात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्यास अर्पण करुन अभिवादन केलं उत्तर प्रदेशात राहल गांधी यांना धक्काब्क्की करण्यात आली या सर्व घटना बघता केंद्रातलं सरकार अन्यायकारक असून अशा सरकारच्या विरोधात आता लढा देऊन नव्या स्वातंत्र्याची लढाई करण्याची वेळ आली आहे असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं

त्याचा प्रारंभ काल नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथं झाला तेव्हा ते बोलत होते किसान बचाव आंदोलनात सुमारे एक कोटी नागरिकांच्या सह्यांचं निवेदन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या हस्ते राष्ट्रपतींना दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत तसंच शहरी आणि ग्रामीण भागातल्या गरीब मुलांपर्यंत दर्जेदार आणि ग्णात्मक शिक्षण पोहचणं अत्यंत गरजेचं असून यासाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत असं यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी म्हटलं आहे यवतमाळ नगर परिषद शिक्षण विभागाच्यावतीनं आयोजित कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते काल बोलत होते